समाज माध्यमांमधून नागरिकत्व कायद्याला समर्थनासाठी पंतप्रधानांचं आवाहन

रावत सरसेनाध्यक्ष लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची देशाच्या संरक्षण दलांचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे जनरल रावत आज लष्कर प्रमुख म्हणून निवृत्त होत आहेत लष्कर नौदल आणि हवाई दलामध्ये समन्वय राखणं आणि सैन्य दलाशी संबंधित सर्व बाबींमध्ये सरकारचा सल्लागार म्हणून काम करणं अश्या मुख्य जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतील संरक्षण मंत्रालय नव्यानं तयार करत असलेल्या संरक्षण व्यवहार विभागाचे अध्यक्ष म्हणूनही ते काम करतील सैन्य दलाच्या गरजा आणि सैन्य दलातले टाळता येण्यासारखे खर्च यावर त्यांचे विशेष लक्ष असेल सरक्षण प्रमुखाचं पद निर्माण केलं जावं ही सैन्यदलाची मागणी फार पूर्वीपासून असली तरी त्याची गरज कारगील युद्धानंतर अधोरेखित झाली होती पंतप्रधान सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी नागरिकांनी हॅशटॅग इंडिया सपोर्टस् सीएए वापरुन ट्विटरवर आपला पाठिंबा नोंदवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे हा कायदा शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी आहे क्णाचंही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही असं पंतप्रधानांनी या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

नागरिकत्व कायद्या संदर्भात जनजागृतीसाठी ते काल नाशिकमध्ये आले होते त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दरम्यान या कायद्याला समर्थन देण्यासाठी काल जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं तसंच पालघर सांगली आणि जळगाव जिल्ह्यात एरंडोल इथं भव्य मोर्चा काढण्यात आला तर नवी मुंबई मध्ये या कायद्याविरोधात सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन फेरी काढली

मुंबईत विधान भवन परिसरात झालेल्या शपथविधी कार्यक्रमात राष्टवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभराने झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्टवादीघे नेते नवाब मलिक अनिल देशमुख दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्यासह आघाडीतील शंकरराव गडाख राजेंद्र य़ड्रावकर बच्चू कडू यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला आहे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण अमित देशमुख यशोमती ठाकूर विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे या नव्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप येत्या एक दोन दिवसात होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

नवी दिल्लीत राज्यांच्या वनक्षेत्रासंबंधीचा अहवाल जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला त्यावेळी ते बोलत होते पॅन आधार पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक जोडणीला प्रत्यक्ष कर मंडळानं मुदतवाढ दिली आहे

याआधीची मुदत आज संपणार होती मख्यमंत्री नाशिक मेहनतीनं कमावलेल्या पोलिस दलाच्या वर्दीला कलंक लागू देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल पोलीस अधिकाऱ्यांना केलं

यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल सोलापूरचे संतोष कामटे यांना मानाची तलवार देण्यात आली सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीचा मान विजया पवार यांना मिळाला गृहमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते कोरेगाव भीमा जिल्हाधिकारी पुण्याजवळ कोरेगाव भीमा विजय इथं अभिवादन दिनानिमित्त अनेक नागरिक दाखल झाले असून प्रशासनानं त्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत अभिवादन दिनाचा हा कार्यक्रम शांततेत पार पाडावा असं आवाहन पृण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे

जळगाव जिल्ह्यातील धरणगावच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे नीलेश चौधरी यांची निवड झाली आहे काल झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या मध्कर रोकडे यांचा पराभव केला रत्नागिरी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप साळवी विजयी झाले

दापोली गृहागर गृहागर आणि मंडणगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चिपळण खेड संगमेश्वर रत्नागिरी लांजा आणि राजापूरमध्ये शिवर्सनेचे सभापती निवडून आले

जालना जिल्ह्यात भोकरदन परतूर जाफराबाद आणि मंठा पंचायत समितीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले शिवसेनेचे दोन उमेदवार पंचायत समितीचे सभापती झाले राष्ट्रवादीला दोन ठिकाणी सभापतीपद आणि एका ठिकाणी उपसभापतीपद मिळालं काँग्रेसलादोन उपसभापतीपदांवर यश मिळालं बीड जिल्ह्यातील सहा पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉप्रेस कॉप्रेसचे उमेदवार विजयी झाले तर तीन पंचायत समितीमध्ये भाजपला यश मिळालं हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी पंचायत समितीत बिनविरोध निवडणुक झाली औंढा पंचायत समितीत शिवसेनेला तर वसमतमध्ये भाजपाला यश मिळालं हिगोलीमध्ये शिवसेना आणि काँप्रेस यांनी मिळून विजय मिळवला तर सेनगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती आणि उपसभापतीपद मिळालं

ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सिंधूद्र्गात वनरमारे म्हणून ओळखली जाणारी हि कातकरी आदिवासी जमात शिक्षणाचा काहीच गंध नसल्यानं गाड्या असूनही लर्निंग लायसन्स साठी परीक्षा कशी देणार हा हा प्रश्न होता त्यामुळे यांच्याकडे लायसन्स नव्हत या कातकरी आदिवासींसाठी काम करणारे उदय आईर यांच्या हि बाब लक्षात आल्यावर त्यांनी हि गोष्ट पत्रकार शेखर सामंत यांच्या माध्यमातून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांच्या कानावर घातली दळवी यांनी देखील त्याला चांगला प्रतिसाद देत या आदिवासींसाठी एका प्रशिक्षण शिबिराचा आयोजन केलं

आता त्यांना लवकरच परिवहन कार्यालयातर्फे मोफत ड्रायविंग प्रशिक्षण देण्यात येणार आहे या आदिवासी तरुणांना समाजच्या प्रवाहात आणण्याचा आरटीओ विभागाचा हा प्रयत्न निश्वितच कौतुकास्पद म्हटला पाहिजे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी

प्राध्यापक मिलिंद रंगारी संमेलनाचे अध्यक्ष आहेत राज्याच्या प्रत्येक जिल्यात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा जिवंत राहिल्या पाहिजेत यासाठी हे साहित्य संमेलन भरवल्याची माहिती संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली आज संमेलनाचा समारोप होणार आहे

आजपासून सर्व मार्गावरच्या बस नियमित वेळापत्रकानुसार नवीन वाकडेवाडी स्थानकातून सुटणार आहेत या एसटी स्थानकातून नाशिकसह विदर्भ मराठवाड्यातील अनेक ठिकाणी बससेवा दिली जाते पुरस्कार केसरी मराठा संस्थेचा लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कारा यदा दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता यांना जाहीर झाला आहे केसरीचे विश्वस्त संपादक डॉ दीपक टिळक यांनी काल ही घोषणा केली येत्या शनिवारी केसरीच्या वर्धापन दिनानिमित्त पृण्यात होणाऱ्या कार्यक्रमात गुप्ता यांना मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल हवामान विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट आली असली तरी राज्याच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे